नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात त्याचा सहभाग जाणून घेण्यासाठी त्याची चौकशी करण्याकरता त्याला आपल्या ताब्यात द्यावं अशी मागणी सीबीआयनं केली होती दाभोळकर हत्या प्रकरणातला मुख्य हल्लेखोर सचीन अणद्रे याच्याशी त्याचा संबंध आहे का हे तपासण्याची गरजही सीबीआयनं व्यक्त केली होती कळसकर हा दुसरा हल्लेखोर असून दाभोळकरांवर गोळ्यांच्या दोन फैरी त्यानं झाडल्या होत्या असं सचीन अणदुरेच्या चौकशीत उघड झालं असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे

प्रयोगशाळेत त्यांच्या चाचण्या केल्यानंतर हा आजार झाल्याचं सिद्ध झालं आहे त्यामुळे जिल्ह्यातल्या संपूर्ण आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे

सर्वेक्षणात या गंभीर आजाराचा एकही रूग्ण आढळून आला नाही

या विमान तळावरुन दररोज बाराशे विमानांची वाहतूक होते

माजी फुटबॉलपट्र आर्थर परेरा यांचं काल मुंबईत निधन झालं